या सर्व गाड़यांच्या उत्तम नियोजनासाठी रेल्वे आणि विविध राज्य सरकारांनी वरिष्ठ अधिकारी नेमले आहेत

अशा विशेष रेल्वे गाड्या जोपर्यंत गरज असेल तोपर्यंत चालवल्या जातील असंही त्यांनी सांगितलं वित्तमंत्री अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्येक क्षेत्राला आवश्यकतेनुसार मदत उपलब्ध करून देणं हाच आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या मदत निधीचा उद्देश आहे असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्या काल दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या

लसीचा त्यांच्यावर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही असं लॅन्सेंट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटलं आहे हे प्राथमिक यश असून अजून संशोधन आणि चाचण्यांची गरज आहे

पण दररोज रुग्ण संख्या जवळपास साडेपाच टक्क्यानं वाढते आहे त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख चढताच आहे

या बैठकीला प्रमुख सचिव अजोय मेहता जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते रोगाची तीव्रता जास्त असलेल्या मुंबई आणि ठाणे परिसरातील रोग नियंत्रण व्यवस्थेची माहिती यावेळी घेण्यात आली

या बातम्या आपण न्यज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐक शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्रविटर हैंडल ऍट एआयआरन्यूज पणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यट्यब चॅनेलवर आता कोरोना संकटाशी निगडीत राज्यभरातल्या काही बातम्या थोडक्यात धुळे महापालिकेच्या दवाखान्यातल्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्य विभागानं तत्काळ दवाखान्यात सॅनिटाझर फवारणी करुन तीन दिवसांसाठी दवाखाना सील केला आहे

परराज्यातून किंवा राज्यातल्या अन्य जिल्ह्यातून जालन्यामध्ये येत असलेल्या नागरिकांची नोंद घेण्यासाठी नगरपालिकेनं कृती दलाची रूथापना केली आहे

बुलडाणा जिल्हयातील सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा इथल्या आठ वर्षांच्या चिमुकलीनं कोरोनावर यशस्वी मात केली आहे

अमरावती जिल्ह्यातल्या नाचोना गावात विलगीकरणाचे नियम तोडणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या पैकी तीन प्रवाशांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडून बांदा पोलिसांच्या ताब्यात दिले

कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या व्यक्तींनाही कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे या माध्यमातून सुरक्षेबरोबरच अंत्यविधीच्या वेळी होणाऱ्या गर्दीवरही नियंत्रण ठेवण प्रशासनाला शक्य होणार आहे

कर्जमक्ती महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली

शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या पोर्टलचं नुकतंच उद्घाटन झालं

गडचिरोली जहाल नक्षलवादी सुजनक्काला पोलिसांनी ठार केल्यानंतर नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हा बंद ची हाक दिली होती मात्र गजामेंढीच्या नागरिकांनी या बंदला तीव्र विरोध करत नक्षलवाद्यानाच खणखणीत इशारा दिला आहे

शिवाय चार वाहनांची जाळपोळही केली होती त्यादिवशी नक्षल्यांनी जिल्हा बंदचे आवाहन केलं होत

आदिवासींचे कैवारी असल्याचं भासवून त्यांच्यावरच अत्याचार करण्याचे काम नक्षलवादी करत असतील तर ते खपवून घेणार नाही असा इशारा देत काल गजामेंढीच्या ग्रामस्थांनी नक्षल्यांच्या बॅनरची होळी केली गजामेंढीच्या नागरिकांनी नक्षलवाद्यांचा खरा चेहरा जगाप्ढे आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचं कौतुक केलं नक्षल दलममध्ये कार्यरत आदिवासी तरुण तरुणींनी नक्षल्यांच्या आमिषाला बळी न पडता आत्मसमर्पण करावं असं आवाहनही बलकवडे यांनी केलं आहे

रेल रोड मशीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताफ्यात पहिलं रेल रोड मूव्हर मशीन दाखल झाल आहे या यंत्राचा नेमका काय उपयोग आहे ते सांगणारा हा वृत्तांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताफ्यात पहिलं रेल रोड मूव्हर मशीन इटली येथून दाखल झालं आहे

मेट्रो सुरु असताना अचानक मेट्रोच्या कोचचे ब्रेक डाऊन झालं किंवा कोच जर थांबलं तर हे रेल रोड मूव्हर मशीन ही मेट्रोच्या कोचेसला स्थानकात घेऊन आणण्याचं काम करणार आहे ही मशीन रेल्वे रूळ आणि रस्त्यावर देखील चालविता येणार आहे मेट्रोच्या अद्ययावतीकरणात रेल रोड मूव्हर मशीन प्रगतीशील पाऊल म्हणता येईल विनित मासावकर आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबई

व्हॅक्यूम पॅन साफ करत असताना वायूची गळती झाल्यानं त्यांचा श्वास गुदमरला

ही गाडी भुसावळ इटारसी जबलपूर मार्गे जाणं अपेक्षित होतं पण या मार्गावर वाहतुकीचा भार अधिक असल्यानं ती बिलासपूर राऊरकेला मार्गे वळवण्यात आली असा खुलासा रेल्वेनं केला आहे सध्या वसई आणि कोकणातून उत्तरेकडे सुटणार्या गाड्या याच मार्गानं जातील असं रेल्वेच्या प्रवक्त्यानं सांगितलं निकाल राज्य शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने एमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला

पालघर पोलीस पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्यातल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणा नंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल होतं वर्धा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टि

प्रभ् यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मात्र प्रभू यांना या आधीच पदावरून कमी केलं असून त्यांचा कार्यभार सेवाग्राम आश्रमचे मंत्री यांच्याकडे सोपवला असल्याच सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी म्हटलं आहे ईद चंद्र दर्शन न झाल्यामुळे रमजान ईदचा सण उद्या साजरा केला जाणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी सामूहिक नमाज पठण न करता मुस्लिम बांधवांनी घरच्या घरीच नमाज पठण करावं असं आवाहन सीरत कमिटीतर्फे करण्यात आलं आहे गोपाल शर्मा निधन आवाज की दूनिया के दोस्तो अशा शब्दांत आपल्या श्रोत्यांना साद घालणारे देशातले पहिले रेडियो जॉकी अशी ओळख असलेले रेडियो सीलोनचे प्रसिद्ध निवेदक गोपाल शर्मा यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झालं

रेडीओ बरोबरच अनेक स्टेज शोज मधूनही त्यांनी आपली छाप उमटवली

सर्वाधिक साडे सेहेचाळीस सेल्सीअस तापमानाची नोंद नागपुरात झाली खानदेश आणि मराठवाड्यातही पारा चढता असून तिथेही आजपासून उष्णतेच्या लाटेचे चटके बसायला सुरूवात होईल संपूर्ण राज्यात हवामान काल कोरडं होतं आजही तसंच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार